भारतात जागोजागी नागरिकांनी जागं राहून मध्यरात्री बाराच्या ठोक्याला नवीन वर्षात उत्साहाने प्रवेश केला आणि संकल्प केले राज्यात ठिकठिकाणी व्यसनमुकीसारख्या विविध विधायक उपक्रमांच्या माध्यमातून नवीन वर्षारंभ करण्यात आल्याचं आमच्या प्रतिनिधींनी कळवलं आहे जगातील विविध कालक्षेत्र अर्थात टाईम झोन्सनुसार काही ठिकाणी नववर्षाचा आरंभ अद्याप होत आहे भूगोलानुसार सामोआ बेटे टोंगा राज्य आणि किरितीमाटी किंवा ख्रिसमस आयलँड इथं सर्वप्रथम नववर्षाचा आरंभ होतो

टीवी आणि मॉनिटर स्क्रीन्स पॉवर बँक्स चित्रपटांची तिकीटे यांच्यासह इतर वस्तूंवर आता कमी दराने जीएसटी लागू होईल म्युझिक बुक्स संवर्धित भाज्या आणि जन धन योजनेखालील बचत बँक खाते जीएसटीमधून वगळण्यात आले आहे

आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजी इंधनाचा दर कमी झाल्यामुळे एका महिन्यात दुसऱ्यांदा ही किंमत घटली आहे

यापैकी निम्मी रक्कम सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचं पुनर्भांडवलीकरण आणि गरीबी निर्मूलन कार्यक्रमांना गती देण्यासाठी वापरली जाईल असं वित्तमंत्री अरुण जेटली यांनी यावरील चर्चेला उत्तर देताना सांगितलं

संसद तिहेरी तलाक विधेयकावरुन विरोधकांनी गदारोळ केल्यामुळं राज्यसभेचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आलं आहे संसदीय कार्य मंत्री विजय गोयल यांनी सरकार या विधयेकावर चर्चेसाठी तयार असल्याचं सांगितलं तरीही काँप्रेससह विरोधकांनी हे विधेयक छाननीसाठी संयुक्त निवड समितीकडे पाठविण्याचा आग्रह धरला त्यामुळं गोंधळ झाला आणि कामकाज स्थगित करण्यात आलं लोकसभेत विरोधकांनी राफेल खरेदी प्रकरणी संयुक्त संसदीय समिती नेमण्याची मागणी केल्यामुळं गोंधळ होऊन कामकाज आधी दुपारपर्यंत स्थगित करावं लागलं या विमान खरेदी कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही असं गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी ठामपणे सांगितलं विरोधी पक्ष अनेकवेळा खोटं बोलले म्हणजे ते सत्य असतं असं नाही अशी टीका करुन सिंग यांनी काँप्रेस पक्ष या विमान खरेदीबाबत चर्चेपासून का दूर पळत आहे असा प्रश्न उपस्थित केला नंतर कामकाज पुन्हा सुरु झाल्यावर काँग्रेसचे मल्लिकार्जून खगें यांनी राफेलवर चर्घेसाठी तयारी दर्शवली भारतीय वैद्यकिय परिषदेचं संचालन तज्ञांच्या मंडळाद्वारे करण्याची तरतूद असलेलं दुरूस्ती विधेयक लोकसभेत काल मंजूर करण्यात आलं या परिषदेच्या जागी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग नेमण्याविषयीचं एक स्वतंत्र विधेयक संसदेत प्रलंबित आहे वैद्यकीय महाविद्यालयांना त्वरेनं अधिस्विकृती देण्यासाठी वैद्यकीय परिषदेच्या सदस्यांनी लाच घेतल्याचा आरोप झाल्यानंतर सरकारनं तिचं कामकाज तज्ञांकडे सोपविण्याचा निर्णय घेतला

तेलगीनं बनावट मुद्रांक छापून सरकारी कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन बँकांसह विविध कंपन्यांना ते विकले होते कोरेगाव भीमा कोरेगाव भीमा इथल्या विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आज येणाऱ्या लाखो नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासनाने अनेकविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या असुन कोणताही अनुचित प्रकार घड् नये म्हणून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून गेल्या वर्षी झालेल्या दंगलीच्या पार्क्षभूमीवर यंदा तैनात बंदोबस्तामुळं कोरेगाव भीमा परिसराला जणूकाही छावणीचं स्वरुपच प्राप्त झालं आहे

प्रामुख्यानं सोशल मिडियावर विशेष लक्ष ठेवले जाणार असून कोणत्याहि परिस्थितीत परिसरात तणाव होऊ न देण्याची पुरेपुर काळजी जिल्हा प्रशासनान घेतली आहे

धळेमनपा ध्रळे शहराच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाचे चंद्रकांत सोनार तर उपमहापौरपदी कल्याणी अंपळकर यांची काल बिनविरोध निवड झाली विकासाच्या मुद्यावर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीनं या पदांसाठी उभे केलेल्या आपल्या उमेदवारांचे अर्ज मागे घेऊन सोनार आणि अपळकर यांना पाठींबा दर्शवत ही निवडणूक बिनविरोध घडवली पाणी टंचाई जालना जालना जिल्ह्यात झालेल्या अत्यल्प पावसामुळं भूजलपातळीत सुमारे अडीच मीटरनं घट झाल्यानं विहिरींची पाण्याची पातळी कमी झाली आहे

तिनं प्रसुत केलेला मुलगाही मृत निपजला या महिलेनं यापूर्वी सात मुलींना जन्म दिला असून तिच्या क्ट्रंबाला मुलगा हवा होता म्हणून ती दहाव्या वेळी गर्भवती होती असं रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे

जखमी पोलिसांना कळवण उप रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं आहे

वाघीण भंडारा जिल्ह्यातील उमरेड पवनी कऱ्हांडला वन्यवीज अभयारण्यात काल एका वाधिणीचा मृतदेह आढळून आला याच जंगलात रविवारी एका वाघाचा देखील मृतदेह आढळून आला होता नियमानुसार तपास केल्यानंतरच या दोन वाघांच्या मृत्यूबद्दल अधिक माहिती उपलब्ध होऊ शकेल असं पेंच ताडोबाचे क्षेत्र संचालक रवीकिरण गोवेकर यांनी सांगितल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे टेनिस टाटा खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल पुण्यात करण्यात आलं वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या प्रजनेश गुन्नेश्वरणला अमेरिकेच्या मायकेल मोहनं पराभूत केलं अन्य मुख्य लढर्तीमध्ये बेलारूसचा स्टीव्ह दर्कीस स्पेनचा जौमी मुनार यांनीही दुसऱ्या फेरीत प्रवेश केला क्रिकेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं कसोटी क्रिकेटपटूंची मानांकनं काल जाहीर केली त्यामध्ये कर्णधार विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो राबादा यांनी वर्षअखेरीच्या या मानांकनामध्ये आपलं स्थान कायम राखलं आहे

स्मृती मंधना आणि पूनम यादव यांची दोन्ही संघांमध्ये वर्णी लागली आहे हवामान राज्यात कालही सर्वत्र थंडीचा कडाका कायम होता